करोना सारख्या संसर्गजन्य आजारापासून जनतेच्या सुरक्षेसाठी डॉक्टर नर्स वैद्यकीय कर्मचारी अहोरात्र अविरत सेवा देत आहेत या सर्वांसाठी नागपूरच्या हॉटेल सेंटर पॉईंट ने रहाणे जेवण यासाठीची जबाबदारी स्वीकारली आहे हॉटेल सेंटर पॉईंट तर्फे या मेडिकोजला ऑफ इयुटी सर्व सुविघ साठी उपलब्द असल्याचे पत्र विभागीय आयुक्त डों संजीव कुमार यांना जसबीर जसबीर सिंग अरोरा यांनी दिले आहे ही सुविधा काल पासून उपल्बध झाली आहे

परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात सोमवारी सकाळी किराणा सामान खरेदीसाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती प्रशासनाच्यावतीने सोशल डिस्टन्स ठेवण्याचे आवाहन वारंवार करण्यात येऊनही त्याकडे द्र्लक्ष होत असल्याचं दिसून आलं दरवर्षी महाराष्ट्राचं कुल दैवतअसलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र ज्योतिबा इथे दरवर्षी अरवली जाणारी चैत्र यात्रा कोरोना संकट आणि देशव्यापी संचारबंदीमुळे रद्द करण्यात आली आहे हिंगोली जिल्हा रुग्णालयात कोरोना संसर्गिताच्या संपर्कातील एक व त्या शहरातून आलेला एक अशा दोघांचेही श्रोट स्वव्न नमुने निगेटिव्ह आले आहेत तर आणखी नवीन दोघे दाखल झालेले असून त्यांचे नमुने प्रयोगशाळेत प्रलंबित आहेत जालन्यात आज पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळून आला आहे

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांचे मनोबल वाढविले

त्यामुळे तुम्ही स्वतःचीही काळजी घ्या असा काळजीयुक्त सल्ला त्यांनी दिला तुकाराम मुंढे यांनी शहरातील इतर भागाचाही दौरा केला